महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील अर्ज मागे घेतल्यानंतर राहीलेल्या पात्र उमेदवारांना लगेचच चिन्हांचं वाटप केलं जाईल

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली छाननीनंतर काल दिवसभर प्रमुख राजकीय पक्षांनी बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी केली काही उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे तर काही जण अजूनही निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत

त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणूक प्रचाराला वेग येईल देशभरात आज नवरात्र उत्सवातील महानवमी साजरी होत आहे आजच्या दिवशी अनेक ठिकाणी महिषासुर मर्दिनी रुपातील दुर्गामातेची पूजा केली जाते तसंच नऊ दिवस पाळलेला उपवास सोडला जातो देशभरातल्या विविध मंदिरात आज भजन कीर्तन पूजन होत असून भाविकांची गर्दी दिसून येत आहे कन्या भोजनाचा कार्यक्रमही आज अनेक ठिकाणी आयोजित केला जातो तर काही भागात आजपासून दुर्गा विसर्जनालाही सुरुवात होत आहे मुंबईच्या आरे कॉलनी भागात मेट्रो रेल्वे यार्डच्या बांधकामासाठी झाडं कापण्याच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयाला आव्हान देणा या याचिकेवर सु्नावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एका विशेष खंडपीठाची नियुक्ती केली आहे यात न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि अशोक भूषण यांचा समावेश आहे आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे रिशव रंजन यांनी केलेल्या लेखी अर्जावरुन सर्वोच्च न्यायालयाने ही नियुक्ती केली हरित चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जंगल वाचवण्याच्या उद्देशाने झाडं कापण्याला विरोध दर्शवला आहे

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आजपासून दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत राजनाथ सिंग उद्या फ्रान्सचे अध्यक्ष मेख्रिएल मर्क्रीन यांची भेट घेतील आणि त्यानंतर राफेल या लढाऊ विमानांच्या हस्तांतरण कार्यक्रमात सहभागी होतील फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमा दरम्यान राजनाथ सिंग विजया दशमीच्या निमित्तानं शस्त्र पूजा करणार आहेत तसंच राफेल विमानातून उड्डाणही करणार आहेत फ्रान्सच्या भेटी दरम्यान राजनाथ सिंग फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांसोबत सुरक्षा विषयक वार्षिक चर्चेला उपस्थित राहणार आहेत जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्ताननं काल पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं कठुआ जिल्ह्यातल्या हिरानगर सेक्टर लगतची आंतरराष्ट्रीय सीमा तसंच पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानी सैन्यानं भारतीय सैन्याच्या चौक्या आणि गावांना लक्ष्य करत काल संध्याकाळी सातच्या सुमाराला गोळीबार केला भारतानंही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी काल भारताच्या भेटीवर आलेल्या बांग्लादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांची भेट घेतली काँग्रेसचे नेते आनंद शर्मा प्रियंका गांधी बांग्लादेशाचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर अब्द्रल मोमेन आणि त्यांचे सल्लागारही यावेळी उपस्थित होते बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारतानं केलेल्या मदतीची आणि माजी प्रधानमंत्री दिरा गांधी आणि बंगबंध् शेख म्जीब्र रेहमान यांच्यातल्या मैत्रीची आठवण शेख हसीना यांनी या भेटी दरम्यान काढली असं काँग्रेसनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे शेख मुजीबूर रेहमान यांची हत्या झाल्यानंतर बांग्लादेशातून हद्दपार केल्यामुळे त्याचं कुटुंब भारतात रहात असतानाच्या आठवणीही शेख हसीना यांनी बोलून दाखवल्या नवी दिल्ली धिं आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते प्राप्तिकर विभागाच्या राष्ट्रीय ई असेसमेंट केंद्राचं उद्घाटन होणार आहे यामुळे आता करदाता आणि करआकारणी अधिका यांच्यात आमने सामने गाठ पडणार नाही करदात्यांना योग्य आणि वेळेत उत्तम सुविधा उपलब्ध करुन देणे हा यामागील उद्देश आहे

जम्मू आणि काश्मिरमध्ये स्थानबद्ध असलेल्या नश्मिल कॉन्फरन्सच्या नेत्यांचीजोपर्यंत सुटका होत नाही तोपर्यंत राज्यातल्या गट विकास परिषदेची निवडणूक लढवायची नाही असा निर्णय नध्यमल कॉन्फरन्सनं घेतला आहे नध्यमल कॉन्फरन्सचे प्रांतीय अध्यक्ष दविंदर सिंग राणा यांनी काल पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर फारुख अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्यासह श्रीनगर श्व स्वतंत्र भेटी घेतल्या या भेटींदरम्यान या मुद्यावर चर्चा झाली त्यानंतर दविंदर यांनी पक्षानं घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली जर्मनीत बर्लिन ब्रिं सुरु असलेल्या जागतिक पॉवरलिफ्टिंग चस्पियनशिपमधे भारताच्या सुरेंदर सिंगने तीन नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत

तीन वेळचा जागतिक विजेता मुकेश सिंगनेही आपली कामगिरी उंचावत चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं

भारत आणि बांग्लादेशाच्या सीमेरेषेलगतच्या बेकायदेशीर घडामोडींना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी उपाय योजना करायला दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांनी मान्यता दिली आहे दोन्ही देशांच्या सीमासुरक्षा दलांची परस्पर समन्वया वरची चार दिवसीय परिषद काल कोलकत्ता श्विं पार पडली या परिषदेत हा निर्णय झाला

मंगोल रिफायनरी प्रकल्प या भारताच्या अर्थसाहाय्याने उभारण्यात आलेल्या मंगोलियाच्या प्रकल्पाच्या पायाभूत सोयीसुविधा उद्घाटन समारंभात ते सहभागी होणार आहेत

परिषदेच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर असतील तर संरक्षण राज्यमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री प्रमुख पाहुणे असतील जळगावचे भाजपा नगरसेवक रविंद्र खरात आणि त्यांच्या कुटुंबियाची काल काही पिस्तुलधा यांनी घरात घुसून हत्या केली हे मारेकरी देशी पिस्तुलं आणि चाकू घेऊन घरात घुसले आणि त्यांनी घरातील सर्वांवर बेछुट गोळीबार केला या हल्यात त्यांचे बंधू सुनील आणि मुलगे प्रेमसागर आणि रोहित तसंच गाजरे नावाची व्यक्ती मृत्यूमुखी पडले हल्ल्यानंतर हल्लेखोर पोलीस ठाण्यात शरण गेले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली हल्ल्याची शस्त्र जप्त करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पर्यटन पर्वाचं हे तिसरं सत्र होत